सध्या होत असलेली रुग्ण संख्येतली दैनंदिन वाढही या जिल्ह्यांमध्येच जास्त असली तरी राज्याच्या अतर भागातही संसर्ग वाढत असल्याचं आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून येतं

त्यापैकी अंदाजे अडीच हजार रुग्ण घरात राहूनच उपचार घेत आहेत घरात विलगीकरण स्वीकारलेल्या रुग्णांची संख्या पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सर्वाधिक आहे

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून खबरदारीचे उपाय म्हणून जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली जाणार आहेत त्यादृष्टीनं सर्वेक्षण सुरु झाल्याची माहिती ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे

मात्र खासगी गाडीनं प्रवास करत असलेल्या प्रवाशांना हा नियम लागू होणार नाही

लोकरंजनातून सरकारी योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी माहिती आणि प्रसारण विभागातर्फे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे जिल्ह्याच्या सर्व आठही तालुक्यातून ही प्रचार गाडी फिरणार आहे अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी दिली

कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर प्रण्यातून कर्नाटकात फिरायला जाऊ इच्छिणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपला दौरा लांबणीवर टाकला आहे दोन्ही राज्यांमधील सीमा बंद करण्यात आल्याचा त्रास आंतरराज्य प्रवास करणाऱ्या खासगी बस चालकांनाही होत आहे कर्नाटकबरोबरच गोव्यातही अशाच प्रकारचे निर्बंध लागू असल्यानं पर्यटक कंपन्या आणि गोव्यात दैनंदिन प्रवास करणाऱ्या खासगी बसगाड्यांचे चालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत

मात्र यामधून अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी कर्मचारी आणि वैद्यकीय कारणास्तव रुग्ण तसंच त्यासोबत असलेले नातेवाईक यांना सूट देण्यात आली आहे सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे

जळगाव निर्बंध जळगावमध्ये कोरोना काळातील नियमांकडे कानाडोळा करत मंगल कार्यालयांमध्ये झालेली गर्दी संबंधितांच्या अंगाशी आली आहे

येत्या चार दिवसांत लग्न सोहळ्यांची नोंदणी झाली असल्याने मंगल कार्यालय चालकांच्या पालिकेतील चकरा वाढल्या असून दंडाची रक्कम भरून सील उघडण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे

कल्याण विलगीकरण कल्याण महापालिका क्षेत्रातल्या कोविड बाधितांवर त्वरीत उपचार होण्याच्या दृष्टीकोनातून खाजगी वैदयकीय व्यावसायिकांकडे येणाऱ्या तापाच्या रुग्णांची एन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी असं महापालिकेनं खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना कळवलं आहे मात्र काही वैद्यकीय व्यावसायिक इतर व्याधी असलेल्या आणि वयस्कर पॉझिटिव्ह कोविड रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला देत आहेत अशा रुग्णांची प्रकृती गृह विलगीकरणात गंभीर होवून रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही

या निवासी शाळेला जिल्हाधिकारी एस षण्मुगराजन काल तातडीनं भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला शाळेत दोन डॉक्टरांसह आरोग्य पथक तैनात करण्यात आलं आहे पन्हाळा वाई महोत्सव लांबणीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आयोजित पन्हाळा आणि वाई महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

धळे बाधित धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे

त्यामुळे कोरोना बाधितांची तपासणी वाढविण्यासाठी बंद पडलेले कोविड सेंटर पुन्हा एकदा उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत